ते आज मिर्झाप्र कें बाणसागर कालवा प्रकल्प आणि मिर्झाप्र वैद्यकिय महाविद्यालयाचं उद्घाटनानंतर आयोजित सभेत बोलत होते खरीप पिकांच्या किमान आधारभूत दरांमध्ये वाढ आणि खतांच्या उपलब्धतेत केलेली वाढ ही त्याचं दिशेनं उचललेली पावलं आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याचा दिवस फार दूर राहिलेला नाही असं ते म्हणाले केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे बाणसागर प्रकल्प वेळेत पूर्ण झाला आधीची विरोधी पक्षांची सरकारं जनतेकडं दुर्लक्ष करून विकासाच्या योजना वेळेवर पूर्ण करत नव्हत्या असा आरोप त्यांनी केला आपल्या कार्यकाळात देशभरातले सिंचन प्रकल्प अपूर्ण का राहिले हे शेतक यांच्या नावावर मगरीचे अश्रू काढणा यांना विचारणं गरजेचं आहे असं ते म्हणाले ज्यात रूग्ण गरिब बालकं युवक आणि शेतकरी यांचं हितरक्षण केलं जाईल अशा नव्या भारताची निर्मिती करायची आपल्या सरकारची िडेछा आहे असं ते म्हणाले

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसठी पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जोपर्यंत शिष्यवृत्ती रक्कम जमा होत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी शैक्षणिक शुल्क जमा करण्याची तारीख वाढवण्याबाबत शैक्षणिक संस्थांना सूचना द्याव्यात असं केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरायला उशीर झाल्यानं प्रवेश मिळाला नसल्याच्या अनेक तक्रारीं आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात हे निर्देश दिले आहेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याकरता आर्थिक मदत म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते सुधारीत नियमानुसार शुल्कासह शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होईल त्यामुळे विद्यार्थी या रकमेतून शैक्षणिक शुल्क भरू शकेल शैक्षणिक संस्थांकडून होणा या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक तत्वात सुधारणा करण्यात आली आहे गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उद्यापासून पुकारलेल्या दूध रोको आंदोलनाला कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघानं पाठिंबा जाहीर केला आहे हा संघ उद्या ग्रामीण भागात दूध संकलन करणार नसन संघाला एका दिवसासाठी कोटयवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे त्यामळे हे आंदोलन लांबलं तर पोलीस बंदोबस्तात दूध संकलन आणि दूध वाहतूक करण्याची संघाची भूमिका असल्याचं संघाचे अध्यक्ष विधासराव पाटील यांनी जाहीर केलं दरम्यान नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रातुन जाणाऱ्या दुधाबरोबरच गूजरातचंही दुध अडवलं जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिली आहे या आंदोलनात दुधाचा एकही थेंब रस्त्यावर सांडला जाणार नाही दूध उत्पादक शेतकन्यांनी गावातच दधाची विक्री करावी किंवा आश्रमशाळा वसतिगृहांमधल्या मुलांना त्याचं वाटप करावं असं आवाहन केलं असल्याचं जगताप यांनी सांगितलं हे आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त करत खाजगी आणि सहकारी दुध संघांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे शेतकन्यांकडून संकलन केलेल द्ध प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहचण्यापूर्वी जर आंदोलकांनी सांडून दिलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल दूध संकलन संघानी केला आहे तर दुसरीकडे दूध संकलन करायचे की नाही यावरही त्यांचं एकमत झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचे काय होणार आणि मोठ्या शहरांना दूध पुरवठा वेळेवर होणार का असे अनेक प्रश्न आता पुढं आले आहेत मुंबईला होणारा दूध पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनि दिलं आहे ते आज नाशिक श्व बातमीदारांशी बोलत होते कुणालाही दुध वाहतूक आडवता येऊ नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल असं ते म्हणाले जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताई नगर पंचायतीसाठी तसंच नाशिक जिल्ह्यात निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमाक सहामधे आज मतदान झालं निफाडमध्ये भाजपाच्या मोनाली वाघ आणि अपक्ष उमेदवार सुनीत मोगरे यांच्यात थेट लढत आहे

कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले मुक्ताईनगरची निवडणुक माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून गेल्या पंधरा दिवसांपासून खडसे भाजपाची प्रचार यंत्रणा सांभाळत होते

संध्याकाळी मतदानाचा ओघ वाढल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे संत ज्ञानेक्षर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज फलटणमधे असल्यानं सकाळपासुन अनेक दिंड्या फलटण येथे दाखल झाल्या आहेत

मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा धिले असल्याचं समजतं आज सकाळी तरडगाव धिं ट्रकच्या धडकेनं एका महिलेचा मृत्यू झाला मृत महिला महाबळेश्वरची असून या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी अं मुक्कामी असून पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज अनाळे धिं मुक्काम करत आहे भारताच्या पी

सिंधूला बँकॉक िं झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावरच समाधान मानाव लागलं आहे

राज्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला होता मात्र आज अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली मुंबई शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा श्राा देण्यात आला असून जिल्ह्यात सर्वच भागात पाऊस सुरू आहे बोईसर भागांत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे

सिंधुद्ग जिल्ह्यात अध्नमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातही आज किनारपट्टीवर जोरदार वादळी वान्यांमुळे उधाण आलं राजापूर तालुक्यात नाटे जैतापूर रत्नागिरीमध्ये भाटीये खाडी पंधरामाड परिसर गुहागर तालुक्यातल्या वेळणेश्वर अजंनवेल या भागात उधाणाचं पाणी शिरलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शहरात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पाणी वाढलं असून गोदाकाठी राहणाऱ्यांना नाशिक महानगरपालिकेनं सतर्कतेचा श्राारा दिला आहे जिल्हा प्रशासनानंही गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ध्राारा दिला आहे

गडचिरोली अमरावती औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं जालना जिल्ह्यातील बहतांशी भागात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल आहे महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत पावसाळ्याच्या सुरुवातील मृग नक्षत्रानं दमदार हजेरी लावली होती मात्र नंतर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही

पालघर जिल्हा पोलीस दलात कनेक्टिंग पालघर प्रोजेक्टव्वारे सर्व अपर पोलीस अधीक्षक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा चालू करण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांच्या अडीअड्वणी सोडवणं शक्य नसल्यानं व्हिडीओ कॉन्फरन्सचा उपक्रम पालघरचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य करतांना येणाऱ्या अडचणी तसेच बिलासंदर्भातल्या अडचणी यांची माहीती घेऊन त्या समोरासमोर सोडवल्या जातात

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी दिल्याप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचं कुलगुरु प्रोफेसर बी

यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते तांत्रिक चुकीमुळे ही पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयांकडे गेली असली तरी अद्याप कुणाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पदवी दिलेली नसल्याचा दावा त्यांनी केला या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमल्याचंही त्यांनी सांगितलं

ते आज मंठा शिं आयोजित बचत गट मेळाव्यात बोलत होते

आज आणि उद्या राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीच होऊ शकते असा श्वाराही हवामान खात्यानं दिला आहे